मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध प्रतिज्ञापत्रावरील आक्षेप निवडणूक निर्णय अधिका यांनी फेटाळले

विधानसभेसाठी दाखल उमेदवारी अर्जाची आज छाननी सुरु झाली उमेदवारी अर्ज दाखल करायची मुद्त कालच संपली

नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्जाची छाननी पुर्ण झाली आहे

येवला खिल्या मनसेच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला

उमेदवारी अर्जांची उद्या छाननी झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष प्रचाराच्या रणधुमाळीत व्यग्र होतील यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या वलायांकीत प्रचारकांची घोषणा केली आहे आघाडीतर्फे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी राहुल गांधी ज्योतीरादित्य शिंदे मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे प्रमुख प्रचारक असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार छगन भुजबळ नबाव मलिक हे प्रचाराची धुरा संभाळतील

राज्य शासनानं आज यासबंधीची अधिसूचना जारी केली कोणताही मतदार मतदारनापासून वंचित राह नये आणि त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय महामंडळं मंडळं सार्वजनिक उपक्रम बैंका यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी शपथ पत्रांच्या मुदतीबाबत घेतलेला आक्षेप फेटाळत निवडणूक निर्णय अधिका यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अर्ज आज वैध असल्याचं स्पष्ट केलं उमेदवारी अर्जांच्या छाननीवेळी डॉ आशिष देशमुख प्रशांत पवार आणि विर उमेदवारांनी फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जांबाबत हरकत उपस्थित केली होती

त्यामुळे हे शपथ पत्र अवैध असल्याचं सांगत उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्याची मागणी संबंधित उमेदवारांनी केली होती महायुतीत मित्र पक्षांना कमी जागा मिळाल्या त्यामुळे ही निवडणुक युतीला अवघड असल्याची टीका केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री आणि रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी केली आहे ते आज नाशिकमधे वार्ताहर परिषदेत बोलत होते

असं असलं तरी युतीत कायम राहू असेही ते म्हणाले सिंधुद्र्गातल्या कणकवली मतदार संघात भाजपच्या नितेश राणे यांच्याविरोधातली उमेदवारी शिवसेनेन मागे घ्यावी असा निर्वाणीचा ौरा जिल्हा भाजपानं दिला आहे येत्या सात तारखेपर्यंत उमेदवारी मागे घेतली नाही तर जिल्ह्यातल्या तिन्ही मतदारसंघात शिवसेनेविरोधात लढत अटळ असल्याचं सिंधूदर्गचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी म्हटलं आहे ते आज कणकवलीत वार्ताहर परिषदेत बोलत होते भाजपने ॐ नितेश राणे यांना उमेदवारी दिली आहे असं असताना शिवसेनेनंही सतीश सावंत यांना अधिकृतपणे उमेदवारी दिली आहे शिवसेनेचा विरोध असतानाही कणकवली श्रेन नितेश राणे यांना भाजपानं उमेदवारी दिली हे चुकीचे आहे येत्या दसरा मेळाव्यात याबाबत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती उपनेत्या नीलम गोर्डे यांनी आज नाशिक मध्ये दिली धुळ्याचे माजी आमदार तसंच धुळे नंदूरबार जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदम बांडे यांनी आज राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली कदम बांडे यांच्या राजीनाम्यामुळे धूळे जिल्हात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे त्यांनी कालच ध्रूळे शहरातून अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवारांविरुध्द बंडखोरी करणाऱ्यांना शांत करण्यासाठी भाजपा नेते गिरीष महाजन आज धूळे नंदूरबार जळगाव जिल्ह्याच्या विशेष दौऱ्यावर आहेत बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावेत अशी सूचना त्यांनी यावेळी केली महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत युतीचा धर्म पाळून शिवसेनेच्याही उमेदवारांना निवडून आणणार आहोत असं त्यांनी सांगितल आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय मतदार संघांचा आपण रोज आढावा घेणार आहोत आज ऐक्या सांगली जिल्हयातल्या मतदार संघांचा आढावा आमचे प्रतिनिधी शिवाजी कांबळे यांच्या कडून शासकीय संकेतस्थळांवरच्या मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती तात्काळ बंद करा अशी मागणी काँप्रेसनं मुख्य निवडणुक अधिका यांना पत्र लिहून केली आहे आचारसंहिता लागू असताना अशा जाहिराती झळकनं हा आचारसंहिता भंगाचा गुन्हा आहे मुख्यमंत्र्यांविरोधात तो दाखल करावा अशी मागणी प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे मुंबईतल्या गोरेगावमधल्या आरे कॉलनीतली झाडं कापण्याची मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाला दिलेली परवानगी रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला यासंदर्भात आज नवीन याचिका दाखल करण्यात आली होती मेट्रो कारशेडकरता मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाद्वारे आरे कॉलनीतली सुमारे अडीच हजार झाडं कापून टाकण्याविरूध्द काही पर्यावरणवादी संस्था आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयात केलेले चार अर्ज काल मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळले त्याविरोधात पर्यावरणवादी संस्था आणि त्यांच्या समर्थकांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचं ठरवलं असून त्यासाठी मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाला एक आठवडा थांबायला सांगितलं आहे दरम्यान काल रात्री एमएमआरसीएलनं झाडं तोडायला सुरूवात केल्यावर कार्यकर्त्यांनी त्याला जोरदार विरोध केला

येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मराठवाङ्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या काळात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा खााराही विभागानं दिला आहे